नवं धोरण केवळ आपल्या युवकांचं भविष्य मजबूत करणार नाही तर देशाला आत्मनिर्भर बनवण्यातही सहकार्य करेल असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले

आज पहाटे केरळमधील एर्णाक्लम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं एकाच वेळी कारवाई करत या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं आहे देशात पश्चिम बंगाल आणि केरळसह विविध ठिकाणी पाकिस्तान प्रायोजित अलकैदा या दहशतवादी संघटनेच्या कारवाया सुरू असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती त्यानुसार छापे टाकून ही अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे यातल्या तीन दहशतवाद्यांना केरळमधून तर सहा दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे देशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करून निरपराधांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता आणि यासाठी निधी मिळवण्यात ते सक्रीय होते असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद विरोधी कारवाई अंतर्गत आज सकाळी तीन संशयीत दहशतवाद्यांना अटक करण्यात आल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अटक करण्यात आलेले एकोणीस ते पंचवीस वर्षे वयोगटातले असून त्यांच्याकड्रन शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या रुग्ण संख्येहून अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायनं दिली आहे

आता छप्पन्न हजार सहाशे ब्याण्व घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे

काल झालेल्या पावसानं असना तोंडपुसी ओढा आणि उघडी नदीला मोठा पूर आल्यानं नदीकाठच्या शेतात पाणी साचलेलं आहे भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं